इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमुळे अनेक युवकांना विज्ञानाचा अंगीकार करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे हा देखील मोठा विजय आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं

मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्ती मुळे इसरोनं अंतराळ तंत्रज्ञानामध्ये एक नवी उंची गाठली आहे इसरो आणि खेळाडूंसाठी पराभव नसतो तर त्यातनं ते शिकत असतात भारतातल्या सर्व नागरिकांना इसरो चा अभिमान आहेअसंही ते म्हणाले

उलट भारत ही एक महान अंतराळ शक्ती असल्याचं सिद्ध करणारा हा एक नवा प्रयोग आहे असं ते म्हणाले आपल्या एका ट्विट संदेशात संयुक्त अरब अमिरातीचा भारताला संपूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आपल्या दुसऱ्या एका ट्विट संदेशात ते म्हणाले की भारतानं स्वतःला अंतराळ संशोधन क्षेत्रातली महत्त्वाची शक्ती म्हणून सिद्ध केलं आहे तसंच या क्षेत्रातल्या विकास आणि उद्दिष्टपूर्तीच्या सहाय्यानं तो संयुक्त अख अमिरातीचा भागीदार ठरेल असा विक्षास त्यांनी व्यक्त केला

ईशान्य भारतीय राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल या अधिवेशनाला उपस्थित राहतील ईशान्येतल्या राज्यांसाठीच्या अनेक विकास मुद्द्यांसंबंधी विविध राज्यांचे मंत्री आणि राज्यसरकारं यांची सादरीकरणं या दोन दिवसीय अधिवेशनात होतील या आधिवेशनात ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकांबरोबरच राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलिस प्रमुखांसाठी स्वतंत्र सत्रं असतील नेडा अर्थात नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असलेल्या आघाडीचीही चौथी बैठक सोमावरी गुवाहाटी कें होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह ईशान्येकडील रालोआ शासित राज्यांमधले अनेक मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होतील असं भाजपाचे प्रवक्ते डॉ नूमाल मोमिन यांनी सांगितलं नेडाचे ज्येष्ठ नेते मंत्री आणि आसाममधल्या विविध महामंडळांचे अध्यक्ष या बैठकीत भाग घेतील राष्ट्रीय नागरी नोंदणी पुस्तिकेसह विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे

हरियाणातल्या येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्बभूमीवर मोदी रोहतक इथ विजय संकल्प रॅलीलादेखील संबोधित करणार आहेत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खड्टर यांच्या गेल्या महिन्यात काल्का इथून सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप या विजय संकल्प रॅलीनं होईल ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री खासदार राम जेठमलानी यांचं आज सकाळी निधन झालं

ते राज्यसभेत राष्ट्रीय जनता दलाघे खासदार होते यापूर्वी दोन वेळा भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते

गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते नवी दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा बास घेतला जेठमलानी यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या लोदी रोड स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येतील पाकिस्तान मधल्या सिंध प्रांतात जन्मलेले राम जेठमलानी फाळणीनंतर भारतात आले कायद्याचं न्यायसंस्थेचं सखोल ज्ञान आणि युक्तीवादाचं कौशल्य या जोरावर ते निष्णात वकील झाले देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती आरोपींचे वकील म्हणून प्रख्यात होते अनेक नामवंतांचं वकीलपत्र त्यांनी घेतलं होतं अनेक अतिमहत्वाच्या प्रकरणात ते आरोपींचे वकील होते हर्षद मेहतानरसिंह रावलालकृष्ण अडवाणी आदींचं वकीलपत्र त्यांनी घेतलं होतं ते राजीव गांधी इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचं वकीलपत्र देखील त्यांनी घेतलं होतं त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली केतन पारेख कुख्यात गुंड हाजी मस्तान यांचे देखील ते वकील होत सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शहा यांची बाजू देखील त्यांनी ठाम पणे मांडली होती भारतानं एक महान कायदेतज्ञ गमावल्याची खंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी जेठमलानी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अंतिम दर्शन घेतलं कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी जेठमलानींच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला ते एक निष्णात वकील तसंच स्पष्टवक्ते होते अशा शब्दांत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीआदरांजली वाहिली जम्मू कश्मीरमधे स्थिती सुरळीत होऊ नये याकरता पाकिस्तान हरतत्हेने प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी केला आहे याप्रकरणी पाकिस्तान घायकुतीला आल्याचं दिसतं असं त्यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं

नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे निर्दंध अत्यावश्यक आहेत असं ते म्हणाले दूरध्वनी आणि मोबाईल सेवा जम्मू आणि लडाखमधे पूर्ववत झाली आहे

येत्या पाच वर्षांत साडे तीन लाख कोटी रुपये जल जीवन अभियानावर खर्च करून घरोघरी पेयजल पोहोचवणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद इथं सांगितलं औद्योगिक नगरी ऑरिक सिटी तसंच सुसज्ज ऑरिक सभागृहाचं त्यांनी काल उद्घाटन केलं त्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सक्षम महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून उपस्थित महिलांशी संवाद साधताना ते बोलत होते तसंच ऑरिक सिटीमुळं औरंगाबाद शहर हे देशभरातल्या औद्योगिक घडामोडींचा केंद्रबिंदू ठरत असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस केंद्रीय मंत्री पियुष गोयल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तेलंगणाचे नवे राज्यपाल म्हणून तामिलिसाई सुंदरराजन यांनी आज राजभवन इथं शपथ घेतली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशराघवेंद्र सिंग चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेङ्डी आणि अन्य मान्यवर या समारंभाला उपस्थित होते नव्या मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाच्या रकमेतील वाढ ही लोकांना वाहतूक नियम पाळाण्यासाठी केल्याचं केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नागपूर कें एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी पैसे महत्वाचे की जीवन या प्रश्नावर जे वाहतुकीचे नियम तोडतील त्यांनाच दंड द्यावा लागणार आहे असं ते म्हणाले लोक रस्ते सुरक्षाविषयक नियम गांभीर्यानं घेत नाहीत आणि लहानशी रक्कम देऊन सुटका करून घेणं त्यांना सवयीचं झालं आहे कडक नियम बनवल्याखेरीज या प्रवृत्तीला आळा बसणार नाही असं ते म्हणाले लोक लाल सिम्नल तोडतात आणि दर दिवशी अपघात घडत आहेत आणि त्यात लोकांना आपले आयुष्य गमवावं लागत आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले तालिबानबरोबरचा शांतता करार आपण रद्द केला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे काबुल कारबॉंब हल्ल्याची जबाबदारी तालिबाननं घेतल्यानंतर कॅम्प डेव्हिड इथं वरिष्ठ तालिबानी नेत्यांबरोबरची नियोजित बैठक आणि बोलणी रद्द केल्याचं ट्रम्प यांनी ट्विट संदेशांच्या मालिकेत म्हटलं आहे

गुरुवारी काबुल इथं तालीबानच्या कारबॉम्ब हल्ल्यात एका अमेरिकी सैनिकांसह बारा जण ठार झाले व्रिटन च्या कार्य आणि निवृत्ती वेतन मंत्री अंबर रूड यांनी उदारमतवादी हुजूर पक्षाच्या खासदारांच्या बडतर्फी विरोधात आपला राजीनामा दिला आहे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांना दिलेल्या आपल्या राजीनामापत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ब्रेक्सिट प्रकरणात कसलीही तडजोड न स्विकारण्याच्या विश्वासावर त्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्या होत्या

सेंट विन्सन्ट आणि ग्रेनाडीचे प्रधानमंत्री राल्फ गोन्साल्विस हे आज पाच दिवसाच्या भारत भेटीसाठी आज नवी दिल्लीत आले आहेत ते मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील बुधवारी ते परराष्ट्रीय व्यवहार मंत्री एस